यासाठी भारत अमेरिका यांच्यात परस्पर सहकार्याने हरित इंधनासाठी एक सामाईक विषयपत्रिका तयार करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले कोरोनानंतरच्या काळात प्न्हा प्राथमिकतेला महत्व देण्याची गरज असून भारतीयांच्या जीवनशैलीमुळे ते शक्य होईल असंही ते म्हणाले स्वामी विवेकानंद यांच्या उदगारानुसार ध्येयप्राप्ती शिवाय आपण शांत बसणार नसल्याचं सांगत त्यांनी या कार्यात इतर देशांनाही सहकार्याचे आवाहन केलं कोरोना रुग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणखी निर्बंध लागू करण्यात आले आहेत टाळेबंदी हा शेवटचा पर्याय असावा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांना सल्ला दिला होता त्यामुळे सरसकट टाळेबंदी लागू न करता निर्बंध कडक करण्याचा मध्यम मार्ग काढत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल हा निर्णय घेतला

त्यानुसार अत्यावश्यक सेवेतल्या आणि सरकारी ओळखपत्र असलेल्या कर्मचाऱ्यांनाच केवळ उपनगरी रेल्वेतून प्रवासाला मुभा असेल मेट्रो मोनो साठी हेच नियम लागू असतील

खाजगी कार्यालयांनाही कर्मचारी उपस्थितीसाठी हेच नियम लागू असतील आंतरजिल्हा वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे केवळ परवानगीनेच हा प्रवास करता येईल

अत्यावश्यक वस्तू मटण अंडी भाजीपाला आदी दुकानांना केवळ सकाळी सात ते अकरा पर्यंत सुरू ठेवायला मुभा दिली आहे

परिक्षांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली त्यावेळी हा निर्णय घेतला असल्याचं सामंत यांनी सांगितलं एकही विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहू नये म्हणून हा निर्णय घेतला आहे असं ते म्हणाले

कोरोनाचा प्रकोप कमी झाल्यानंतर प्राध्यापकांच्या नियुक्तींबाबतचा निर्णय तसंच कृषी विद्यापिठांच्या परिक्षांबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल असंही ते म्हणाले

त्यासाठी पात्र असणाऱ्यांनी कोविन जीओव्ही इन या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे

अशी माहिती केंद्रिय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे सर्व सरकारी लसीकरण केंद्रावर ही लस विनालूल्य दिली जाणार असून त्या बरोबरच आरोग्य कर्मचारी आणि पंचेचाळीस वर्षावरील नागरिकांचेही लसीकरण सुरुच राहाणार आहे लस उत्पादन कंपन्यांना आपल्या उत्पादित लसींपैकी पन्नास टक्के लसींच्या मात्रा या राज्य सरकारांना तसंच खुल्या बाजारात थेट विकण्याची मुभाही देण्यात आल्याचंही मंत्रालयानं स्पष्ट केलं राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परिक्षा रद्द केल्या नंतर दहावीच्या सर्वच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्य शिक्षण विभागानं घेतला आहे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काल हा निर्णय जाहीर केला काल या संदर्भात अधिकारी आणि तज्ञांची या संदर्भात बैठक झाली त्यात हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं कोरोनामुळे विद्यार्थ्यांचं नूकसान होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं हे सर्व विद्यार्थी अकरावी किंवा अनुषंगिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र ठरतील दहावीची परिक्षा देणारे फेरपरिक्षार्थी यांचं मुल्यमापन कसं करावं याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन नंतर ठराविक कालावधीत श्रेणी सुधाराण्यासाठी त्यांना पुन्हा परिक्षा देण्याचा पर्याय असेल असंही त्यांनी सांगितलं देशातल्या सर्व राज्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार वैद्यकीय ऑक्सीजनचा प्रवठा कोणत्याही अडथळ्याविना व्हावा याकडे लक्ष देण्याचे निर्देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत देशभरात वैद्यकीय ऑक्सीजनची उपलब्धता आणि पुरवठा याचा आढावा घेण्यासाठी तसंच उपलब्धता वाढवण्याच्या दृष्टीनं उपायावर चर्चा करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आज प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते ऑक्सीजनच्या वाहतुकीत अडथळे येत असल्यास स्थानिक प्रशासनाला विश्वासात घ्यावं तसंच ऑक्सीजनचं उत्पादन वाढवण्यासाठी आणि पुरवठा वेगवान करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपायांचा विचार करावा असं मोदी यांनी सांगितलं ऑक्सीजनच्या साठेबाजीवर कठोर कारवाई करण्याचं आवाहन त्यांनी राज्यसरकारांना केलं ऑक्सीजनची मागणी राज्यसरकारांकडून जाणून घेऊन पुरवठ्याचं नियोजन करत असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली

पोलाद प्रकल्प ऑक्सीजन उत्पादक इतर उद्योग यांनी योगदान दिल्यामुळे तसंच इतर कामांसाठी ऑक्सीजन पुरवठ्याला बंदी घातल्याने हे शक्य झालं आहे ऑक्सीजनच्या वाहतुकीसाठी टँकर्स मधे बदल करणं नवीन टँकर्स आयात करणं इत्यादी उपाययोजना करण्यात येत आहेत रेल्वेनेही ऑक्सीजन टँकर्सची वाहतूक करण्यात येत असून त्यातली पहिली ऑक्सीजन एक्सप्रेस गाडी मुंबईहून निघून विशाखापट्टणमला पोचली आहे

प्रवासाचा वेळ वाचवण्याच्या दृष्टीने रिकामे टँकर्स विमानानेही पाठवले जातील असं या बैठकीत सांगण्यात आलं

तसचं ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत व्हावा यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने उपाययोजना केल्याची माहिती पालकमंत्री नवाब मलिक यांनी आज दिली

यासाठी भारतीय भुदलानं संरक्षण मंत्रालयाच्या सूचनांनुसार ही मोहिम राबवली असून यासाठी पुलगाव इथल्या विशेष बॉम्ब विरोधी दलातल्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे त्यांच्या देखरेखीखाली या स्फोटक वस्तू नष्ट करण्यात येणार आहेत

अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर इथले लोकसत्ताचे जेष्ठ पत्रकार अशोक तुपे यांचं कोरोनामुळे दःखद निधन झालं नगर इथल्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते अशोक तुपे यांना कृषी विषयक लेखनाची आवड होती महाराष्ट्र शासनाच्या वसंतराव नाईक कृषी पत्रकार पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं होतं

नगर उत्तर जिल्ह्याच्या राजकारणाची त्यांना चांगली जाण होती इस्लाम धर्माचे अभ्यासक पद्मविभूषण मौलाना वाहीद्वद्वीन खान यांचं आज नवी दिल्लीतल्या एका खाजगी रुग्णालयात निधन झालं

वाहीद्दद्दीन खान यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे गेल्या चोविस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं होतं